अटकेसाठी सक्तवसुली संचालनालयाची न्यायालयात धाव ब्रेक्झिट विलंबाला ब्रिटीश संसदेची मंजुरी अजरबैजानमधे सुरू असलेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपा करमाकरचा व्हॉल्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश स्विस खुल्या बॅडमिटन स्पर्धेत नऊ भारतीय खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

काल संध्याकाळी ही दुर्घटना झाली त्यावेळी आमचे वार्ताहर राजेश यावलकर दुर्घटनास्थळी होते त्यांनी मदतकार्यातही योगदान दिलं त्यांनी सांगितलं

या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत मदत कार्य जलदगतीनं करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांना सांगितलं

अलीकडेच त्यात किरकोळ दुरुस्त्या केल्या होत्या मात्र या पुलाला पोचलेली एखादी हानी शोधण्यात स्ट्रक्चरल ऑडीटमधे काही चुक झाली आहे का याचीही चौकशी करायला चौकशी समितीला सांगितलं आहे दोषी आढळणा यांना कठोर शासन केलं जाईल असं फडनवीस म्हणाले या प्रकरणी मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिका यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असल्याचं पोलीसांनी सांगितलं या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबाना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्यसरकारनं जाहीर केली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे गुजरातमधल्या ध्रांगधा मानवाधर आणि जामनगर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे काँग्रसेचे विद्यमान आमदार परषोत्तम सपारिया जवाहर चाबडा आणि वल्लभ धाखीय यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे या तिघांनीही काँप्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे

आगामी लोकसभा निवडणूका आणि चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणूकांसाठी राज्यांमधे नियुक्त केलेल्या निरीक्षकांची बैठक काल नवी दिल्ली क्रें निवडणूक आयोगांन घेतली भारतीय प्रशासकीय सेवा पोलीस सेवा महसूल सेवा आणि वेर केंद्रीय सेवांवरचे अठराशेहून अधिक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते निवडणूक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंची सांगोपांग माहिती निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत निरीक्षकांना दिली मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निरीक्षकांना त्यांच्या निर्णायक भूमिकेची जाणीव करुन देतानाच कोणत्याही प्रकारची चूक घडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दिली

महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनील तटकरे यांना रायगड गुलाबराव देवकर यांना जळगांव खासदार सुप्रिया सुळे बारामती उदयनराजे भोसले यांना सातारा तर आनंद परांजपे ठाण्यामधून उमेदवारी दिली आहे उर्वरीत उमेदवारांची नावं पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर करू असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे काँग्रेस पक्ष जनतेचं ऐकतो आणि त्याप्रमाणे कृतीही करतो तसंच काँग्रेस पक्ष भाजपाच्या सवयीप्रमाणे काँग्रेस पक्ष जनेतेवर कोणतीही गोष्ट लादत नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते काल केरळमधल्या पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला केवळ स्वतःच्या मनातल्या गोष्टी न सांगता जनतेच्या मनातलंही समजून घ्यायला हवं असं उपरोधिक भाष्यही राहुल यांनी यावेळी केलं

सक्तवसुली संचालनालयानं लॉबीस्ट दीपक तलवार याच्या अटकेच्या मागणीसाठी दिल्लीतल्या एका न्यायालयात याचिका दाखल केली आहे

या वाढीव अवधीदरम्यान पुन्हा जनमत घेण्याच्या मागणीबाबतची दुरुस्ती मात्र सदस्यांनी फेटाळली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज गुजरातला भेट देणार आहेत गांधीनगर कें आयोजित नवोन्मेष आणि उद्योजकता महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे दहाव्या द्वीवार्षीक राष्ट्रीय नवोन्मेष पुरस्कारांचं वितरणही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे

अंतिम फेरी उद्या होणार आहे दीपा आज बलन्स बीम या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमधे जर्मनीत झालेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विश्वचषक स्पर्धेत दीपानं व्हॉल्ट कांस्यपदक पटकावलं होतं चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे

उपान्त्य फेरीत त्याची लढत चौथं मानांकन असलेल्या चीनच्या झोऊ झेकीशी होणार आहे स्वित्झर्लंड मध्ये सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत शुभंकर डे रिया मुखर्जी बी साई प्रणित यांच्यासह नऊ भारतीय खेळाडूनी उपात्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास धीमा गतीने होत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या अतिरीक्त मुख्य गृहसचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

पानसरे यांच्या हत्येच्या तपास अगदीच प्राथमिक स्वरुपाच्या पद्धतीने सुरु असून राज्याच्यादृष्टीने हे हास्यास्पद आहे असं पानसरे यांच्या हत्येची सुनावणी करत असलेल्या न्यायमूर्ती एस

धर्माधिकारी आणि बी

कोलाबावाला यांच्या पीठानं म्हटलं आहे